फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर त्याच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर आणि

रामचंद्र मिशन जागतिक कल्याणाचं भान ठेवून भारतानं मानवकेंद्रित भूमिका अवलंबली असून ही भूमिका लोकांच्या निरोगी आणि संतूलित विकासावर आधारलेली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं

गरीबांच्या कल्याणासाठी देशात गेल्या सहा वर्षांपासून सर्वात मोठे कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

जगभरात कोविडप्रतिबंधक लसीची निकड भासत असताना भारतानं जगात सर्वत्र लर्सींचा पुरवठा केला याचा अभिमान वाटतो असंही ते म्हणाले पूर्ण पृथ्वी रोगमुक्त करण्यात योग आणि आयुर्वेदाचं योगदान मोलाचं ठरू शकेलं असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाला संबोधित केलं

संचालक मंडळाच्या सदस्यांनीही यावेळी आपले विचार आणि सूचना मांडल्या

सध्याची आर्थिक स्थिती जागतिक आणि देशांतर्गत आव्हानं आणि रिझर्व बँकेच्या अखत्यारितल्या विविध मृद्दयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला बँकामधील तक्रार निवारण यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या विविध मार्गांबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला पेय जल सर्वेक्षण केंद्रीय गृहबांधणी आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं जल जीवन मिशन अर्बन अंतर्गत पथदर्शी पेय जल सर्वेक्षणाचा आरंभ केला आहे

यातील पहिलं पाऊल म्हणून मंत्रालयानं आग्रा बदलापुर भुवनेश्वर चुरु कोचि मदुराई पतियाला रोहतक सुरत आणि ट्रमक्र या दहा शहरांमध्ये सर्वेक्षण सुरु करायचं ठरवलं आहे

सोमवारी मध्यरात्रीपासून देशभरातील सर्व पथकर नाक्यांवर फास्ट टॅग सक्तीचा करण्यात आला असून फास्ट टॅग नसणाऱ्या वाहनांना द्प्पट पथकर दंड म्हणून आकारला जात आहे ही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पथकर नाक्यांवरच उपलब्ध असलेल्या केंद्रातून मोठ्या प्रमाणावर फास्ट टॅगची विक्री होत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांन दिली आहे

वेळापत्रक बोर्ड पत्रक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता दहावीच्या परीक्षा एप्रिल मे महिन्यात घेण्यासंदर्भात संभाव्य वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं काल जाहीर केलं

सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर कालपासूनच उपलब्ध केलं आहे ते केवळ माहितीसाठी आहे शाळा महाविद्यालयांना छापील स्वरुपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल त्यानुसार विद्यार्थ्यांनी तारखांची खात्री करुन घ्यायची आहे प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी शाळा महाविद्यालयांना कळवण्यात येईल

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे

राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांकडून वसतीगृहाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती

पाडवी यांनी घेतली आहे वसतीगृहाची इमारत नऊ मजली असणार आहे यामध्ये इयत्ता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे बँकर्स विविध महामंडळांची कर्ज प्रकरणे महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत प्रस्ताव आत्मनिर्भर योजनेंतर्गत किरकोळ व्यवसाईकांची निधी उपलब्धता प्रकरणे आदी प्रलंबित प्रस्तावांबाबत यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी बँकर्सच्या बैठकीत काल आढावा घेतला विनाकारण प्रकरणे अडवून ठेवू नका असे निर्देशही त्यांनी दिले

यापुढेही अशाच कामाची अपेक्षा बँकांकडून आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला

स्मार्ट ग्राम स्पर्धेत कृडाळ तालुक्यातल्या कसाल आणि दोडामार्ग तालुक्यतल्या कृंब्रल या ग्राम पंचायतींना विभागून पहिला क्रमांक देण्यात आला

पाटील तालुका आणि जिल्हा सुंदर गाव पुरस्कार वितरणाचा सोहळा काल अलिबाग इथं झाला

पाणी सोडले सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणातून काल सकाळी पाणी सोडण्यात आले अक्कलकोटसह मैंदर्गी दूधनी नगरपालिकासह नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे गेल्या आठवड्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि कालवा सल्लागार समिती यांच्यात झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली होती

भामरे शेतकर्याने पिकवलेला शेतमाल हा कुठेही कितीही किंमतीत विक्री करण्याचा जन्मसिध्द अधिकार हा शेतकर्या चा आहे तोच अधिकार त्यांना देण्याचे ऐतिहासीक काम केंद्र सरकारने तीन कृषी कायदे तयार करुन केले आहे असं खासदार डॉ सुभाष भामरे यांनी काल धुळ्यात सांगितलं शेतकर्यांंंंना मुक्त अर्थ व्यवस्था मुक्त बाजारपेठ मिळावी हेच कृषी कायद्याचे उद्दिष्ट आहे धूळ्यातील कांदा खरेदी विक्री केंद्र त्याच कायद्यांना अनुसरुन सुरु होत आहे त्यामुळे ना हमी भाव जाईल ना बाजार समित्या बंद होतील हे शेतकर्यां नी तसेच त्यांची दिशाभूल करणार्यांीनी समजून घ्यावे

धूळ्यात साक्री रस्ता इथं प्रताप नाना महाले कांदा खरेदी विक्री केंद्र या खासगी कांदा बाजाराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

जिल्हाधिकारी एस

आरक्षण सोडत सोलापूर जिल्ह्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर काही लोकांनी हरकती घेतल्या होत्या त्यापैकी काही लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

वसंत पंचमी पंढरपूरच्या श्री विड्ठल मंदिरात काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विड्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या ऊत्साह आणि भक्तीभावात झाला

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थ्रेनबर्गने दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटमधील ट्रलकिट प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे या दोघांविरोधातही दिल्ली पोलिसांनी अटक वॉरंट जारी केले आहेत

त्यांचं सोमवारी वृद्धापकाळानं निधन झालं

सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला होता अपघात जळगाव जिल्ह्यातील किनगाव इथं रविवारी झालेल्या अपघात प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघानांही उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे

परस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाड्रंच्या पालकांचा अखिल भारतीय क्रीडा भारती संस्थेच्या वतीने राजमाता जिजामा या पुरस्कारानं काल पुण्यात गौरव करण्यात आला यामध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंतची आई सुनीता सावंत बुद्धिबळपटू इशा करवडेची आई शुभदा करवडे कबड्डीपटू सायली केरपाळेची आई सारंगा केरीपाळे खो खोपटू प्रतीक वायकरची आई अंजली वाईकर आणि आणि वूशू खेळाडू ओंकार पवारची आई संगीता पवार यांना नेमबाज अंजली भगवत यांच्या हस्ते गौरवण्यात आलं याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉक्टर यशवंत वाघमारे अध्यक्षस्थानी होते तर क्रीडा भारती चे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी उपस्थित होते हवामान राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं